न्याया कोरोंना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी नागरी सेवा परीक्षा दिल्या आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे अशा ईच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याच केंद्र सरकारने मान्य केलं आहे मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा ओलांडली आहे अशांना ही सुविधा लागू होणार नाही असं देखील सरकारने स्पष्ट केल आहे कोरोना साथीच्या काळातपरीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्यानेपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली त्यामुळे परीक्षा देणे भाग पडले त्यामुळेच आणखी एक संधि मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

आशियाई बाजार जागतिक शेअर बाजारांमध्ये काल सकारात्मक वातावरण दिसून आलं अमेरिकेसह विविध देशांमधल्या लसीकरण मोहिमांनी वेग घेतल्यानं जागतिक अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा निर्माण झाली आहे

युरोपमधल्या विविध शेअर बाजारांमध्येही काल वाढ नोंदली गेली

पहिल्यांदाच हे चर्चासत्र ऑनलाईन घेण्यात आले लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक लेफ्टनं जनरल नरदीप नैथानी यांनी चर्चासत्राचं उद्घाटन केलं कोरोना प्रादुर्भाव दरम्यान लष्करी महाविद्यालयाने पार पडलेल्या जबाबदारीबद्दल नैथानी यांनी कौतुक केलं

सांगली लसीकरण सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली लसीकरणाचा पहिला टप्पा सध्या इथं सुरू आहे जिल्ह्यात यापूर्वीच आरोग्य क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर्स कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झाले आहे

जळगाव लसीकरण जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुस या टप्प्यास सुरूवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सामान्य रुग्णालयात लस घेतली यावेळी अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद सिव्हिल सर्जन नागेश चव्हाण उपस्थित होते

विशेषत या आठवडाभरात दिवसेंदिवस पटसंख्या वाढू लागली असून नियमावलीचे काटेकोर पालन होत असल्यानं एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही वाशिम रुग्णालय वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेक्युरा हॉस्पिटल इथं समर्पित कोविड रुग्णालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती

त्यामुळे या अतिरिक्त शुल्काची रक्कम संबधितांना सव्याज परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला असाच यशस्वीपणे पुढे चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार